भारताला जागतिक गुंतवणुकीचं केंद्र बनवण्यासाठी आर्थिक सुधारणांची गती कायम राखली जाईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचे शहीद जवान संग्राम पाटील यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारलेल्या इमारतींचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते

देशातील संसद नव्या युगाच्या दिशेने वेगानं मार्गक्रमण करत आहे अधिक कार्यक्षमतेनं आणि वेगानं नवे निर्णय घेत आहे असं ते म्हणाले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर बी

या इमारती पर्यावरणपूरक असून यामध्ये फ्लाय अॅशच्या विटा एल ईडी लाईटसचा वापर रेनवॉटर हार्वेस्टिंग सौर ऊर्जा यंत्रणा आदींचा समावेश आहे

कमी काळात उत्तम सोयी सुविधांसह या इमारतीं उभारल्याबद्दल पंतप्रधानांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं निर्मला सीतारामन भारताला जागतिक गुंतवणुकीचं सर्वोत्तम केंद्र बनवण्यासाठी आर्थिक सुधारणांची गती अशीच कायम राखली जाईल अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या परिषदेत त्या बोलत होत्या

वित्तीय क्षेत्र व्यावसायिक केलं जात असून सरकार निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुढेही चालू ठेवणार असल्याचं त्या म्हणाल्या परदेशी चलनसाठा देशाचा परदेशी चलनसाठा सध्या आजवरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे

संपूर्ण जग आता नव भारताकडे आदरानं आणि विश्वासानं बघत असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं आहे

चाचणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दिल्लीत स्पाईस हेल्थकेअरच्या फिरत्या आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं

या प्रयोगशाळेद्वारे सहा तासात या चाचणीचा अहवाल मिळू शकतो केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यावेळी उपस्थित होते महाराष्ट नियमावली कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं आंतरराज्य प्रवासासंदर्भात आज नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या

या चाचणीनंतर ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अशाच प्रवाशांना आता महाराष्ट्रात प्रवेश करता येईल

शाळा महाराष्ट्रात कोरोनाच्या प्राद्भावामुळे गेले आठ महिने बंद असलेल्या शाळा आज काही प्रमाणात सुरू झाल्या

या संदर्भातला हा वृत्तांत ध्वनी मुंबई नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक पिंपरी चिंचवड ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार मीरा भाईदर नवी मुंबई सारख्या शहरांतल्या शाळा तर आज सुरू होणं अपेक्षित नव्हतंच धुळे आणि नांदेड सारख्या काही जिल्ह्यांनीही शाळा सुरू करण्याचा मुहूर्त लांबणीवरच टाकला होता वर्धा आणि कोल्हापूरसह इतर काही ठिकाणी सोयी नुसार टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू करण्याचं ठरलं होतं इतर जिल्ह्यांतून मात्र शाळा सुरू करण्याची सज्जता असल्याच्या बातम्या होत्या त्यानुसार आज तिथे शाळांची घंटा वाजली पण फारसे विद्यार्थी आलेच नाहीत काही जिल्ह्यातंत तर सगळ्या शाळाही सुरू होऊ शकल्या नाहीत आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया बेल्हेकर पुणे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांच्या अत्यल्प उपस्थितीत आज विद्यापीठ तसंच महाविद्यालयांचा पहिला दिवस पार पडला सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी थर्मल स्क्रीनिंग तसंच सॅनीटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली होती मास्क नसणाऱ्यांना मास्कही दिले गेले कर्नाटक कर्नाटक सरकरच्या आरोग्य विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं शाळा उघडण्यासाठी परवानगी न दिल्यामुळे राज्यातल्या शाळा सुरू होणार नाहीत अशी माहिती कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली आहे मुख्यमंत्री बी एस येडीरुप्पा यांच्या अध्यक्षतेखाली आज या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते लवकरच सुरु होत असलेला हिवाळा आणि कोरोनाची संभाव्य दुसरी लाट पाहता डिसेंबर महिन्यात कर्नाटकमधील शाळा सुरु करणं उचित ठरणार नाही असं ते म्हणाले शाळा बंद असल्याने विशेषतः ग्रामीण भागातली वाढती बालमजुरी आणि बाल विवाहाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली

बाबासाहेब आबोडकर याच्या महापरिनिर्वाण दिनाला मुंबईतल्या चैत्यभूमीवर गर्दी करू नये असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केल महापरिनिर्वाण दिनाचं आयोजन आणि व्यवस्थापनासंबधी आज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते महापरिनिर्वाण दिनाला जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता यावं यासाठी शक्य त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील कोणतीही कमतरता राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व खबरदारी घेण्यात येत असून सर्व नवनिर्वाचित आमदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे

निधन आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं आज गुवाहाटी इथल्या रुग्णालयात निधन झालं

त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं

सर्वाधिक काळ आसामचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते एकमेव नेते होते आसामचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते केंद्र सरकारमध्येही मंत्री होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे तरुण गोगोई यांच्या निधनामुळे देशानं एक ज्येष्ठ अनुभवी राजकारणी गमावला आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत शहीद जवान जम्मू आणि काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टरमधील राजौरी इथं पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलेले महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सुपूत्र हुतात्मा संग्राम पाटील यांना आज हजारो ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला करवीर तालुक्यातील निगवे खालसा या त्यांच्या मूळ गावी शहीद संग्राम पाटील यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अत्यंत शोकाकुल वातावरणात शहीद संग्राम पाटील यांना मानवंदना देण्यात आली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिव देहावर गेल्या सोमवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले होते ही घटना ताजी असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात ही दुसरी घटना घडली आहे शहीद ऋषिकेश जोंधळे आणि शहीद संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना राज्य शासन प्रत्येकी एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केली

या कमी दाबाच्या पट्टयाचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर ते निवर या नावानं ओळखलं जाईल

या पार्श्र्वभूमीवर येत्या दोन तीन दिवसात मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची अर्थात एन

बैठक दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाच्या अनुषंगानं संभाव्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय व्यवस्थापन समितीची बैठक झाली आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि पुद्धचेरीचे मुख्य सचिव या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते